राज्यात महत्त्वाच्या सेवा बंद केल्या जाणार नाहीत असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते आज सकाळी पत्रकारांशी बोलत होते पाणीपुरवठा स्वच्छता दैनंदिन गरजेच्या वस्तुंची दुकानं राज्यभरात सुरू राहतील मात्र तातडीची गरज नसलेली कपडा दागिने आदी द्कानं बंद ठेवण्याचं आवाहन टोपे यांनी केलं मुंबईत नागरिकांनी शहर बस आणि उपनगरी रेल्वेगाड्यांतली गर्दी कमी केली नाही तर या सेवा दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही टोपे यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

दरम्यान राज्यातल्या सात प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी करण्याची स्विधा निर्माण करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली सध्या राज्यात फक्त तीन ठिकाणी म्ंबई प्णे आणि नागपूर इथे अशी स्विधा असणाऱ्या प्रयोगशाळा आहेत येत्या सुमारे पाच दिवसात केईएम रुग्णालय जेजे रुग्णालय आणि हाफकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये ही स्विधा निर्माण केली जाईल असं टोपे यांनी सांगितलं राज्याच्या इतर भागांतही अशा प्रयोगशाळा निर्माण करणार असल्याचं टोपे म्हणाले कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्राद्भाव लक्षात प्णे म्ंबई नागप्रच्या धर्तीवर मराठवाङ्यात राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळा त्वरीत सुरू करावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे या मागणीचं निवेदन त्यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना सादर केलं आहे

जयशंकर यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे

ते विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर काम करणार आहेत कोरोना आजाराच्या उद्रेकानंतर या विषाणुचा सामुदायिक प्रसार झाल्याची घटना आढळली नसल्याचं भारतीय वैदयकीय संशोधन संस्था आयसीएमआरचे संचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे भारत सध्या कोरोना उद्रेक झाल्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात आहे यात केवळ स्थानिक पातळीवर एकमेकांच्या संपर्कात आल्यानं झालेल्या संसर्गाचा अंतर्भाव होतो असं त्यांनी स्पष्ट केलं

भारतीय वैदयकीय संशोधन संस्था देशभरात नमुने तपासणी सुविधा स्थळं वाढविण्यावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं

भार्गव यांनी दिला

सर्व टिव्ही चॅनेल्स सर्व वृतपत्रे यांनी कोरोना विषाणूसंदर्भातील कोणतीही बातमी खातरजमा करुनच प्रसारीत करावी असे आवाहनही करण्यात आले आहे

यामधून जीवनावश्यक वस्त् आणि औषधांना वगळण्यात आलं आहे

याचबरोबर नागप्र परिवहन विभागांणीही प्रशिक्षण परवान्यासाठी होऊ घातलेल्या अर्जदाराच्या नोंदणी प्ढील महिन्यात कराव्यात तसंच वाहनाची प्नरनोंदणी योग्यता प्रमाणपत्र नूतनी कारणाचं कामकाज आणि वाहन हस्तांतरण कर्ज कागदपत्र ना हरकत प्रमाणपत्र वाहनाचे दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र इ संबंधित कामही पुढं ढकलण्यात यावे अशा सूचना सरकारनं राज्य परिवहन विभागाला दिल्या आहेत आज पासून आकाशवाणीच्या वृतविभागातर्फे दवैभाषिक थेट फोन इन कार्यक्रम कोरोना जाग़कता मालिका वर चर्चा स्रु करण्यात येत आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासही प्रतबंधात्मक उपाय म्हणून नागपूर महानगर पालिकेच्या अंतर्गत येणारे सर्व ग्रंथालय अध्ययन कक्ष बंद ठेवण्यात आले आहेत

गांधी यांनी म्हटले आहे भंडारा इथं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैदयकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शाळा बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश असूनही अमरावती इथं एसडीएफ इंग्लिश स्कूल ही शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आले

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ताल्क्यातील येळी फाटा इथं एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गो कोरोना असे नाव मानवी साखळीत तयार करून कोरोना पासून रक्षण करण्याचा संदेश दिला सांगली जिल्ह्यातल्या चांदोली इथलं वारणा धरण आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातलं पर्यटन बंद करण्यात आलं आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे

विदर्भातील अनेक जिल्ह्यात उदया आणि परवा वादळी वाऱ्यासाह हलक्या ते माध्यम स्वरूपाची पर्जन्यवष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे दरम्यान पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेश तसंच छतीस गडच्या काही भागांमध्ये पर्जन्यवृष्टी होऊ शकते काल राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला अमरावती तसंच गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार वादळी पाऊस झाल्याचं वृत्त आहे या पावसानं गह आणि हरभरा पिकांचं मोठं न्कसान झालं आहे ब्लढाणा जिल्ह्यामध्येही काल वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं शेतातल्या पिकांचं न्कसान झाल आहे स्मारे तीनशे हेक्टर क्षेत्रातल्या गह हरभरा या पिकांसह फळबागांचंही नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आंब्याचा मोहोरही गळून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे काल रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यात मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे न्कसान झाले आहे यात घरांची पडझड झाली असून विदयुत तारा तुटल्याने नागरिकांना काळोखातच रात्र काढावी लागली तर वीज पडल्या मुळे तीन लोक जखमी झाल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे